बीड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार घेऊन ते काल घरी परतले त्यानंतर आज पहाटे त्यांचं अचानक निधन झालं कांबळे हे काही महिन्यांपूर्वीच बीड जिल्हा काराग़ह अधीक्षक म्हणून रूजू झाले होते यापूर्वी ते मुंबई इथं काराग्रह अधीक्षक म्हणून कार्यरत होते

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य त्षार भोसले यांच्यासह प्रमुख साधुसंत या आंदोलनास सहभागी होणार आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा सत्तेचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही घटना आणिबाणीची आठवण करून देणारी असल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली माजी मुख्यमंत्री तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका ट्वीट संदेशातून या कारवाईवर टीका करत शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या मानसिकतेचं दर्शन घडवत असल्याच म्हटलं आहे दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्राचे पोलीस कधीच कोणतीही कारवाई सूड वृत्तीने करत नाहीत असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेशी सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही असं सांगत त्यांनी या कारवाईचं समर्थन केलं आहे रायगड इथले वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी मुंबईत अटक केली

अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही अर्णब यांच्यासह तिघांविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती

ही दहा दिवसांची मोहीम स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग असणार आहे

व्रक्षारोपण पर्यावरणपूरक सजावट सामाजिक संपर्क माध्यमांवर स्वच्छतेबाबत जनजाग्रती माणुसकीची भिंत उपक्रमांतर्गत जुने कपडे तसंच वस्तूंचं दान आणि स्वच्छता कामगारांचे आभार असे विविध उपक्रम या मोहिमेअंतर्गत राबवले जाणार आहेत

या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना नांदेड विभागातून मुंबई पुणे दिल्ली अमृतसर सिकंदराबाद पाटणा तिरुपती जयपूर अजमेर जबलपूर इत्यादी ठिकाणी प्रवास करणं शक्य होत आहे